महाविकास आघाडीचं खातेवाटप आज जाहीर झालं शिवसेनेनं आपल्याकडे गहखातं ठेवलं असून राष्ट्रवादी काँग्रेसकडे अर्थ तर काँग्रेसकडे महसूल खातं देण्यात आलं आहे शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्याकडे गुह नगरविकास वन आणि पर्यावरण पर्यटन ससंदीय कार्य खातं देण्यात आलं आहे जयंत पाटील अर्थ नियोजन सार्वजनिक आरोग्य गहनिर्माण अन्न आणि नागरी प्रवठा विभागांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल ऊर्जा वैदयकीय शिक्षण शालेय शिक्षण पश्संवर्धन विभाग सोपवण्यात आला असून सुभाष देसाईकडे उद्योग कृषी उच्च आणि तंत्रशिक्षण परिवहन क्रीडा आणि य्वक कल्याण विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे डॉ नितीन राऊत यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम आदिवासी विकास वस्त्रोउद्योग महिला आणि बालविकास तर छगन भूजबळ यांच्याकडे ग्रामविकास जलसंपदा अन्न आणि औषध प्रशासन आणि सामाजिक न्याय विभाग सोपवण्यात आलं आहे पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेच्या ठेवीदारांच्या अडचर्णीबाबत येत्या एक दोन दिवसात रिझर्व बँकेशी चर्चा करण्याचं आश्वासन मंत्री जयंत पाटील यांनी दिलं आहे पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेचं राज्य सहकारी बँकेत विलिनीकरण करण्याचा पर्याय यापूर्वी पाटील यांनी सुचवला होता

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या एकोणऐंशीव्या वाढदिवसानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमाच्या वेळी ते बातमीदारांशी बोलत होते

मुंबईच्या यशंवतराव चव्हाण प्रतिष्ठानमधे आयोजित सोहळ्यात राष्ट्रवादीचे अनेक ज्येष्ठ नेते कार्यकर्ते तसंच राज्याचे मंत्री सुभाष देसाई यांनी पवार यांना श्भेच्छा दिल्या

यातला निधी राज्यात आत्महत्या केलेल्या शेतक यांच्या विधवा पत्नी आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी वापरण्यात येईल असं पवार यांनी सांगितलं ध्ळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी आज या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँगेरस्स पक्षात प्रवेश केला गोटे यांनी एप्रिल महिन्यात भारतीय जनता पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला होता नागरिकत्व स्धारणा विधेयकावर शिवसेनेनं लोकसभेत समर्थन दिलं असलं तरी त्याचा राज्यातल्या महविकास आघाडी सरकारवर परिणाम होणार नाही राज्यसभेत शिवसेनेनं सभात्याग केल्यामुळे मनपरिवर्तन झाल्याचं दिसून येत आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी म्हटलं आहे

आपलं सरकार छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या वाटेवरुन मार्गक्रमण करेल असं प्रतिपादन मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी आज केलं

किल्ल्यावर सभैत बोलत होते हे राज्य गोरगरीब मध्यमवर्गीय शेतकरी तसंच महिलांचं आहे त्यामुळे त्याचा कारभार चालवताना आपण शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवू अशी ग्वाही त्यांनी दिली

भाजपाचे ज्येष्ठ नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आज बीड जिल्ह्यात परळी इथल्या गोपीनाथ गडावर विशेष कार्यक्रम झाला

कार्यक्रमाला भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी यावेळी भावना व्यक्त केल्या भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मुंडे यांना आदरांजली वाहताना म्हणाले भाजपाची ताकद कमी होती अशा पश्चिम महाराष्ट्रात पक्ष कसा वाढवायचा हे आपण मूंडेकडून शिकलो पक्षातल्या नेत्यांच्या तक्रारी आणि वेदनांची दखल घेतली जाईल त्यासाठी पक्षावर राग धरु नका असं आवाहन त्यांनी केलं

पिकांचं न्कसान आणि त्याचा शेतकऱ्यांवर होणारा परिणाम यांवर आज लोकसभेत चर्चेदरम्यान ते बोलत होते कांदयाच्या वाढत्या किमंतीविषयी ते म्हणाले की कांदयाची निर्यात पूर्णपणे बंद करण्यात आली असून आयातीसाठी स्विधा देण्यात येत आहेत

संबंधित राज्यांच्या म्ख्यमंत्र्यांना कांद्याचे भाव खाली आणण्यासाठी शक्य ते उपाय करण्याच्या सूचना देण्यात आल्याचंही तोमर यांनी यावेळी सांगितलं

मात्र शासन स्तरावर निविदा निघाल्या तरी एकही विमा कंपनी निविदा भरण्यासाठी पृढे आलेली नाही

सर्वोच्च न्यायालयाचे निवृत न्यायमूर्ती व्ही

शिरप्रकर हे या आगोयाचे अध्यक्ष असतील तर मंबई उच्च न्यायालयाच्या निवृत न्यायाधीश रेखा सुंदर बलदोटा आणि सी बी आय चे माजी संचालक डी

या आयोगानं आजपासून सहा महिन्यांमध्ये चौकशीचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाला सादर करावा असे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत गडचिरोली जिल्ह्यात देसाईगंज ताल्क्यातील परिचारिकेवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या निषेधार्थ आज नर्सेस संघटनेच्या नेतृत्वात विविध सामाजिक संघटनांनी शहरात निषेध रॅली काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले ध्ळे शहराला आज द्रपारी अडीच वाजेच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाने झोडपून काढले अचानक आलेल्या वादळामुळे एकच धावपळ उडाली

या वादळी पावसामुळे बाजारपेठेत काही प्रमाणात नुकसान झालं तसंच सखल भागात पाणी साचलं शहरातील सर्वच भागातील वीज प्रवठा खंडीत झाला जिल्ह्यातील बहतांश भागात आज सकाळ पासून ढगाळ वातावरण असून इतर काही गांवामध्येही पाऊस झाला आहे राज्यात येत्या दोन दिवसात विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे